जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातल्या निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण जगाला आकर्षण असल्याचं दिसून येत असून ऑस्ट्रेलिया आणि क्तिङा या देशांची शिष्टमंडळ भारताच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी मुंबईतल्या काही मतदान केंद्रांना उद्या भेट देणार आहेत तांत्रिक बिघाडांमुळे काल बाधित झालेली एअर इंडियाची विमानसेवा आता पूर्ववत झाली आहे प्रवाशांची उपस्थिती सामान आणि आरक्षणाच्या माहितीचं नियमन करण्यासाठीच्या एअर इंडियाच्या सॉफ्टवेअरमध्ये काल बिघाड निर्माण झाला होता

श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर अगदी अपरिहार्य कारणाशिवाय श्रीलंकेत जाऊ नये असं केंद्र सरकारनं नागरिकांना सांगितलं आहे ज्यांना जाणं अत्यावश्यक असेल त्यांनी गरज पडल्यास भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे चीनच्या बिजिंग इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत भारताच्या आभिषेक वर्मानं दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिंक साठी भारताला पाचवं कोटा स्थान दिलं आहे

दरम्यान येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे मुंबईतले ज्येष्ठ वकील माधवराव वाघ यांचं जुहू इथल्या निवासस्थानी वृद्वापकाळानं निधन झालं

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली माधवराव वाघ शिपिंग कॉपॅरिशन ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर होते माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई आणि व्हि

सिंग यांच्या सोबतही त्यांनी काम केलं होतं